विद्यासागर राव यांनी काल मुंबईत केलं राज्य निवडणुक आयोगातर्फे सुदुढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राज्य निवडणुक आयुक्त ज स सहारिया आणि आयोगाचे सधिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते यावेळी राज्यपालांच्या हस्ते देशभरातील राज्य निवडणूक आयोगांच्या माहितीचं संकलन असलेल्या अ कंपॅरेटिव्ह ऑफ लोकल बॉडी इलेक्शन्स इन महाराष्ट्र या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं

वर्धा जिल्ह्यात सावंगी मेघे इथं पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं झालेल्या कार्यक्रमात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तसच हिंगणघाट इथला रेल्वे उङ्डाणपूल वडनेर ते देवधरी आणि केळापूर ते पिपळखूटी या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वाईन फ्ल स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर प्राधान्यानं करायच्या उपचारांसाठी मार्गदर्शक तत्वांचं प्रकाशन काल मुंबईत आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आलं अशा प्रकारे उपचाराबाबत मार्गदर्शक तत्वं तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना ही मार्गदर्शक तत्वं पाठवण्यात येणार असून त्यानुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करावेत असं आवाहन डॉ सावंत यांनी केलं

करार लघ आणि सुक्ष्म उद्योजकांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागानं अमेझॉन या ऑनलाईन विक्री पोर्टल कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे महामंडळाकडून येणाऱ्या उद्योजकांसाठी स्वतंत्र वेब पेज तयार करण्यात येणार आहे तसंच ऑनलाईन विक्री पोर्टल हाताळणं सोपं व्हावं यासाठी एमेझॉन लघुउद्योजकांना प्रशिक्षण देणार आहे

ई कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं एमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये झालेली ही भागीदारी फार महत्त्वपूर्ण ठरेल असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं

ऐकूया या विषयीची अधिक माहिती बीएसएनएल आणि स्ट्रीम कास्ट कंपनी यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी आणि मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबधी काल एक सामंजस्य करार करण्यात आला या करारान्वये सुरू करण्यात येणाऱ्या एडमिशन या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना विविध भाषामधून शैक्षणिक माहिती पुरविण्यात येणार आहे तसंच स्पर्धा परीक्षेचे धडे दिले जाणार आहेत बीएसएनलच्या सीमकार्डद्वारे विद्यार्थ्यांना घरातीलच तीन वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शक अभ्यासक्रम आणि इ लर्निंग स्विधा उपलब्ध होणार आहे याबरोबरच कोकणातील पदवीधरांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिंधूर्द्गमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे अकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सुरेखा जोशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई न्या

गोपाल स्वामी आणि भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ

भीमाकोरेगाव भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणा या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपप्र दाखल करण्यासाठी पोलिसांना मुदतवाढ देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला होता त्याला आव्हान देणा या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणीही काल राज्य सरकारनं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे केली होती सर्वोच्च न्यायालयानं ती मान्य केली शरद पवार राज्यात पाणी वाटपावरून राजकारण होऊ नये असं राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारच्या जलसंवर्धनाच्या कामांना आपला विरोध नाही मात्र प्रत्यक्षात काम झालेलं दिसत नाही असं सांग्रन त्यांनी सरकारवर टीका केली संपूर्ण राज्यात दृष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली

दरम्यान मुळा धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला मुळा धरणाच्या जवळ माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले या शेतकऱ्यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं मराठवाड्याला पाणी देण्याच्या निर्णयाला जिल्ह्यातील शेतकरांनी विरोध केला आहे व्हॉर्डस कास्ट यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सध्या संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पूनरीक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून मतदार नोंदणीकरीता सध्या जिल्हा प्रशासनापासून ते ग्रामस्तरापर्यंतचे सर्व अधिकारी कर्मचारी घरोघरी पोहचत आहेत त्यापैकी एक दिवस मतदारांसोबत या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी काल जातीनं यवतमाळ शहरातील घरांना भेटी दिल्या

मतदार यादी परिपूर्ण आणि अच्क करण्यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा तसंच मतदारांनी आपलं नाव छायाचित्र आदी बाबी यादीत समाविष्ट आहेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी इत्यादी सुचना डॉ देशमुख यांनी मतदारांना दिल्या

कर्जवाटप मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्याच्या हेतूनं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाने गांभीर्याने निर्णय घेतले आहेत गरजूना जास्तीत जास्त कर्ज वाटप केले जावं यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कर्जवाटपाचं उद्दीष्ट देण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल सातारा इथं पत्रकार परिषदेत दिली मराठा समाजाचे अनेक प्रश्न असून बेरोजगारी हा प्रमुख प्रश्न आहे या मुद्याच्या अनुषंगानं तरुणांमध्ये कौशल्य विकासाला चालना मिळावी याकरिता गरजू तरुणांना उद्योगांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ एकत्रितपणे महामंडळाच्या योजनांच्या जागृतीसाठी तालुकावार मेळावे घेणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं उद्वाटन आदिवासी कलाकारांच्या विविध कलागूणांना प्रोत्साहन देण्यासाठी पूण्यातल्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांच्या हस्ते काल झालं

कार्यशाळा जिल्ह्यात गाव पातळीवर वैयक्तिक स्वच्छतेचं मूल्य रुजवण्यासाठी मोखाडा तालुक्यात पालघर शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मितीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागामार्फत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे हवामान उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात हवामान मुख्यतः सूर्यप्रकाशित राहील

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅंडलवर